बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होण्यात विद्यार्थी अपयशी झाला तरी त्याच्या गूणपत्रिकेवर अनुत्तीर्ण असा शेरा न लिहिण्याचा निर्णय राज्य सरकारने आज घेतला त्याऐवजी पुर्नपरीक्षेसाठी पात्र असा शेरा गुणपत्रिकेवर लिहिला जाणार आहे सध्या सुरू असलेल्या बारावीच्या परीक्षेच्या निकालापासून हे बदल लागू होणार आहेत सध्या चालू असलेल्या परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकलेले विद्यार्थी जुलै ऑगस्टमध्ये होणाऱ्या पुरवणी परिक्षेसाठी पात्र ठरतील त्यावेळी एक किंवा दोन विषयात उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर पुर्नपरीक्षेसाठी पात्र हा शेरा लिहिला जाईल तर त्यापेक्षा अधिक विषयात उत्तीर्ण होण्यात अपयशी ठरलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवर कोशल्य विकास कार्यक्रमासाठी पात्र असा शेरा लिहिला जाणार आहे

घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरची वाढलेली किमत येत्या महिन्यात कमी होण्याची शक्यता असल्याचं केंद्रीय पेट्रोलियम आणि नैर्सगिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितलं आज झारखंड मध्ये रायपूर खिल्या विमानतळावर ते वार्ताहरांशी बोलत होते जागतिक बाजारातल्या घडामोडींमुळे गॅस सिलेंडरच्या किंमतीत वाढ झाली असली तरी सरकारनं सबसिडी देखील वाढवली आहे त्यामुळे वाढलेल्या किंमतीचा झळ जनतेला लागणार नाही असंही ते म्हणाले राज्यातल्या महावितरणच्या ग्राहकांनी कालविक्रमी विजेची मागणी नोंदवली

ही मागणी पूर्ण केल्याचं महावितरणनं कळवलं आहे

त्या तुलनेत काल झालेली मागणी सव्वा आठशे मेगावॅटने अधिक होती हवामानातले बदल आणि कृषी पंपांसाठी वाढलेल्या विजेच्या मागणीमुळे ही वाढ झाली आहे

लेट मी ठे से नाऊ या माजी पोलीस आयूक्त राकेश मारिया यांनी लिहिलेल्या पुस्तकाच्या प्रकाशनानंतर भाजपाच्या अतुल भातखळकर यांना या हल्ल्याच्या पुनचौकशी मागणी केली होती

या प्रकरणात नागपूर क्वेल्या शहर दंडाधिकारी न्यायालयानं फडणवीस यांनी हजर राहावं यासाठी अंतिम नोटीस बजावली होती त्यानुसार आज फडणवीस न्यायालयात हजर राहिले होते

नीरा देवधर धरणातून बारामतीमधे पाणी सोडण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर भाजपनं टीका केली आहे गेल्या वर्षी जूनमधे भाजप सरकारनं नीरा देवधर धरणातून बारामती विपूर आणि पूरंदरच्या काही भागांत न वापरलेले पाणीपूरवठा खंडित करण्याचा प्रस्ताव मंजूर केला होता हा भाग अधिसूचित कमांड क्षेत्राच्या बाहेर असल्याचंही भाजप सरकारनं सांगितलं होतं बारामती हा शरद पवारांचा कौट्ंबिक गड आहे त्यांची मुलगी सुप्रिया सुळे तिथं लोकसभा सदस्य आहेत त्यांचे पुतणे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे बारामती विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करतात म्हणूनच हा निर्णय घेतला असल्याची टीका भाजपनं केली आहे महिलांना लष्करात वरिष्ठ पदे देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा निकालमार्गदर्शक ठरेल या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी लष्कराने तयारी सुरू केली असल्याचं लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी स्पष्ट केलं आहे स्त्री पुरुष समानतेसाठी भारतीय लष्कराकडून नेहमीच प्रयत्न सुरू असतात असं त्यांनी सांगितलं राज्यात पखडणाऱ्या घरांचे प्रकल्प राबवण्यासाठी म्हाडा म्हणजेच महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास प्राधिकरणा सोबत भागीदार व्हावं असा प्रस्ताव गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी बांधकाम व्यावसायिक तसच विकसकांसमोर ठेवला आहे ते आज मुंबईत सी आय आय अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या बांधकाम विषयक चर्चासत्रात बोलत होते

जखमींवर माणगावच्या रूग्णालयात उपचार सुरू आहेत वर्धा जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या अपघातात अमरावतीच्या जात पडताळणी विभागातले जिल्हा संशोधन अधिकारी तसंच वाशिम जिल्हा परिषदेचे प्रभारी समाज कल्याण अधिकारी अनंत मुसळे यांचा मृत्यू झाला या अपघातात त्यांचा कारचालकही ठार झाला महाशिवरात्रीनिमित्त बारा ज्योतिर्लिंग पैकी एक असलेल्या नाशिकमधल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी आजपासून जादा बस सोडण्याचा निर्णय राज्य परिवहन मंहामंडळानं घेतला आहेत

महाशिवरात्री निमीत्त बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या बीड जिल्ह्यातल्या परळी झेल्या वैद्यनाथ ज्योतिर्लिंग यात्रेसाठी मंदीर समितीनं जय्यत तयारी केली आहे यावर्षी यात्रेला चार लाखांहून अधिक भाविक येतील असा अंदाज मंदीर समितीनं व्यक्त केला आहे मंदिर परिसरात रंगरंगोटी आणि दर्शन व्यवस्थेच्या कामाला अंतिम स्वरुप दिलं जात आहे नवी मुंबईत वाशी खिल्या कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात केंद्र सरकारच्या एक भारत श्रेष्ठ भारत या उपक्रमाअंतर्गत एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्राचं भागीदार राज्य असलेल्या ओदिसाची संस्कृती समजून घेता यावी यासाठी उडिया भाषेतल्या गीताचं सादरीकरण ओदिशा राज्याविषयीचा माहितीपट दोन्ही राज्यांमधल्या कूटुंब पद्धतीवरचं व्याख्यान अशा कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं सोन्याच्या दरानं जळगावमध्ये आज ऐतिहासिक उच्चांक गाठला

जानेवारीपासून सोनं तब्बल सव्वा दोन हजार रुपयांनी महाग झालं आहे

केंद्र सरकारच्या मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमाअंतर्गत पालघर जिल्ह्यात वाडा तालुक्यातल्या सुपोंडे कें शेतकरी मार्गदर्शन वर्गाचं आयोजन करण्यात आलं होतं जिल्हा मंडळ कृषी अधिकारी कार्यालयानं या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमाला उपस्थित अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना मृदा आरोग्य पत्रिका कार्यक्रमाचे लाभ आणि महत्व समजावून सांगितलं

परभणीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत शेतमाल खरेदी करण्यासाठी लाच मागणाऱ्या परभणीतल्या अधिकाऱ्याला अटक केली चंद्रपूर क्विं उद्यापासून विदर्भ साहित्य संघाच्या साहित्य संस्कृती संमेलनाला सुरुवात होणार आहे उद्या सकाळी ग्रंथदिंडीनं या महोत्सवाला सुरुवात होईल मराठवाङ्यातला पाण्याचा अनुशेष भरून काढण्यासाठी निधी मिळणं आवश्यक असल्याचं सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे

अमरावती जिल्ह्याच्या विकास आराखड्यातल्या अतिरिक्त कामांसाठी निधी मिळवून देण्याचं आश्वासन जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी दिलं आहे अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात आज ठाकूर यांच्या उपस्थितित जिल्ह्यातल्या विकास कामांची आढावा बैठक झाली त्यावेळी त्यांनी हे आश्वासन दिलं ध्रळे जिल्हा काँग्रेसच्यावतीनं आज आरक्षण व्यवस्थेच्या समर्थनार्थ आंदोलन करण्यात आलं